श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे आणि नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीत भे झाली त्यानंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात उभय नेत्यांनी ही माहिती दिली त्याचप्रमाणे दहशतवादा विरोधातल्या लढाईत भारत श्रीलंकेसोबत आहे दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारत श्रीलंकेला पाच कोरी डॉलर्स कर्जाच्या स्वरूपात देईल अशी घोषणाही करण्यात आली राजपक्षे यांच्यासोबतची चर्चा फलदायी झाल्याचं मोदी यांनी सांगितलं समृद्ध आणि सक्षम श्रीलंका होणं हे भारताच्याच नव्हे तर संपूर्ण हिंदी महासागर क्षेत्राच्या भल्याचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं भारतानं केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे श्रीलंकेच्या विकासाला चालना मिळेल असं राजपक्षे यांनी म्हाकिं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा नेहमीच मुकाबला केला आहे असं ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून राजपक्षे भारत भेष्विर आले आहेत राष्ट्रपती झाल्यानंतर राजपक्षे यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे सकाळी राजपक्षे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भे घेतली आणि अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली आज सकाळी राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक राजपक्षे यांचं स्वागत झालं आज संध्याकाळी ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भे गोार आहेत आरे मेट्रो कारशेडच्या कामाला महाराष्ट्र सरकारनं स्थगिती दिली आहे कारशेड संबंधात पुर्नआढावा घेतला जाईल तोपर्यंत आरेमधलं एक पानही तोडलं जाणार नाही स्थगिती आरेमधल्या कामाला आहे मेट्रोच्या विकासकामांना नाही असं मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी स्पष्ट केलं ते आज मंत्रालयात वार्ताहर परिषदेत बोलत होते महाराष्ट्र सरकार आपल्या सगळ्यांचं आहे जनतेच्या एका पधीचीही उधळपट्टी होऊ देणार नाही जनतेबरोबर नम्रपणेच वागायला हवं असंही त्यांनी यावेळी सांगितलं शेतक यांना दिलेला शब्द पाळणारच त्या दिशेनं काम सुरु केलं आहे सचिवांना यासंदर्भातला वास्तववादी अहवाल सादर करायला सांगितलं आहे तो आला की त्यानुसार पावलं उचलू असं ते म्हणाले प्रशासकीय काम समजून घेतोय रुळायला थोडा वेळ लागेल जनतेची कामं मार्गी लावण्यासाठी तसंच पारदर्शक कारभार देण्यासाठी प्रयत्नरत राहू असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं

यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे चतरा पलामू गुमला गढ़वा लातेहार आणि लोहरदग्गा या सहा जिल्ह्यातल्या मतदारसंघामध्ये उद्या मतदान होणार आहे हे सगळे मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येत असल्यामुळे मतदानाच्या पार्श्वभूमीवर व्यापक सुरक्षा व्यवस्था तप्तित करण्यात आली आहे उद्या सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होईल दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे

हवामान बदलासंदर्भात राष्ट्रीय कृती योजनेअंतर्गत राष्ट्रीय तर्धीय मोहीम सुरु करण्यासाठी केंद्र सरकार विचार करत आहे असं केंद्रीय पर्यावण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत प्रश्रोत्तराच्या तासात सांगितलं तर्पीय आणि सागरी परिसंस्था तसंच किनारी भागातल्या पायाभूत सुविधा आणि तर्पीय क्षेत्रातल्या समूहांवर हवामान बदलाचा होणारा प्रभाव कमी करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे

महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपा खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी आज लोकसभेत माफी मागितली प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ झाला होता लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर आज याबाबत पुन्हा लोकसभेत निवेदन करतील असं सांगितलं त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी विशेष संरक्षण समूह विधेयकाच्या चर्वेदरम्यान निवेदन सादर करत आपण नथुराम गोडसेला देशभक्त म्हाकें नसल्याचं स्पष्ट केलं मात्र आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर सदनाची माफी मागत असल्याचं प्रज्ञा सिंह यांनी सांगितलं त्यापूर्वी आज लोकसभेत प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ झाला

मात्र गदारोळ कायम राहिल्यानं सभापर्तीनी कामकाज अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं राज्यसभेत आज राज्य सूचीमधून समावतीं सूचीत हस्तांतरीत केलेल्या विषयांचा परत राज्य सूचीत समावेश करण्यासाठी घजा दुरुस्तीसह तिर आवश्यक उपाय योजना करण्यासाठीदृष्टीनं एका अशासकीय प्रस्तावावर आज चर्चा सुरु झाली राज्यांना अधिक स्वायत्तता देण्याची मागणी करुन शिक्षणासारखे विषय राज्यांच्या सूचित समाविष्ट करायला हवेत अशी मागणी एम डी एम के पक्षाचे वायको यांनी केली तसंच त्यासाठी अधिक निधीही उपलब्धही करायला हवी असं ते म्हणाले राज्यांच्या हितांच्या संरक्षणासाठी केंद्रानं पाठबळ देण्याची आवश्यकता असून ज्यांनी संविधानाची निर्मिती केली त्यांचीही अशी उछा होती असं काँप्रेसचे जयराम रमेश यावेळी म्हणाले भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसवर ीीका करत राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा म्हणाले की केंद्र सरकारनं राज्यांबरोबर मोठा भाऊ असल्यासारख वर्तन करु नये बिजू जनता दलाचे अमर पजायक यानी राज्यांना अधिक स्वायत्तता द्यावी अशी मागणी केली तर भाजपाच्या शिव प्रताप शुल्क आणि राकेश सिन्हा यांनी केंद्राचं आणि राज्याचं हित वेगवेगळं नाही तर नागरिकांना सशक्त बनवायला हवं असं मत व्यक्त केलं तृणमूल काँग्रसेचे डेरेक ओ ब्रायन एआयडीएमकेचे व्ही सत्यनाथ मार्क्सवादी कम्युनिस पक्षाचे ीके रंगराजन यासह अनेक पक्षांच्या सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला

या विमानांची निर्मिती कानपूर शिल्या हिंदुस्तान एरोनॉशिकल लिमी क्विनं केली आहे या विमानांचा ताफ्यात समावेशासाठी गुजरात किनारपट्टीवरच्या पोरबंदर तळावर झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहणे म्हणून नौदलाचे उपप्रमुख व्हॉईस अह्वमिरल एम

पवार उपस्थित होते

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जिकमध्ये सरकारविरोधात आंदोलन सुरु झालं

यापूर्वी एक दिवस आधी संतप्त जमावानं जिणी वाणिज्य दूतावास जाळलं